या अहवालान्सार गेल्यावर्षभरात वित्तीय तूट तीन पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर रोखण्यात यश मिळालं आहे

सामाजिक क्षेत्रातली प्रगती तंत्रज्ञान आणि ऊर्जा सुरक्षा या मुददयांचा वापर या अहवालात प्रतीत झाला असल्याचं अभिप्राय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर दिला आहे म्ख्य आर्थिक सल्लागार के व्ही सुब्रमणियन यांनी म्हटलंय की देशाचा जीडीपी दर वाढवत असतानाच वितीय स्थैर्य कायम ठेवण्याचा सरकारचा निर्धार या अहवालातून दिसून येतो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी या अहवालात वाढीची उददिष्ट नसल्याची टीका केली आहे सरकार अर्थव्यवस्थेबददल निराशावादी असल्याचं वाटतं असं त्यांनी म्हटलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उदया अर्थसंकल्प सादर करतील मोदी सरकार दुस यांदा सत्तेवर आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे लोकसभेमधे उद्या अर्थसंकल्प सादर होणार असल्यानं राष्ट्रीय बातमीपत्राच्या वेळेत बदल करण्यात आला आहे

इतर बातमीपत्र नियोजित वेळेत प्रसारित होतील सरकारनं क्षेत्रिय ग्रामीण बँकांच्या परीक्षा जाहीर केल्या आहेत इंग्रजी आणि हिंदीसह एकूण तेरा प्रादेशिक भाषांमधे ही परीक्षा घेतली जाते अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात ही माहिती दिली प्रथम श्रेणी आणि सहाय्यक अधिकारी या पदासाठी ही परीक्षा असून अधिकाधिक स्थानिक युवकांना रोजगार संधी मिळावी यासाठी ही परीक्षा होईल असं त्या यावेळी म्हणाल्या

केंद्रीय अर्थसंकल्प उद्या सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर आणि गेल्या वर्षभराचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात उत्साह दिसून आला

जागतिक बाजारातले प्रतिकृल कल आणि स्थानिक जवाहि यांकडून खरेदीमधे घट यामुळे आज दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्या चांदीचे दर कमी झाले

अकोला जिल्ह्यातले अडीच लाख विद्यार्थी योगदान देणार आहेत अकोला जिल्ह्यात एक विद्यार्थी एक वृक्ष या संकल्पनेतून वृक्ष संगोपन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिका यांनी दिली

म्ंबईच्या माझगाव न्यायालयात झालेल्या या स्नावणीला राहल गांधी उपस्थित होते या प्रकरणात आपण दोषी नसल्याचा दावा राहल गांधी यांनी न्यायालयात केला आपली विचारधारे विरोधातली आपली लढाई स्रुच राहणार असल्याचं ते म्हणाले

आज सकाळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहल गांधी यांचं म्ंबई विमानतळावर विमानतळावर काँग्रेस समर्थकांनी जोरदार स्वागत केलं ध्ळे जिल्ह्यात प्रवासी वाहनातून पडून शालेय विद्यार्थी ठार झाल्याने संतप्त कोळी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह गावकऱ्यांनी त्याच्या मृत्यूस प्रशासकीय अनास्था कारणीभुत असल्याचे म्हणत मृतदेहासह ध्ळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे थेट शिंदखेडा तालुक्यातल्या गावातून मुलाचा मुतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणल्यानं इथं तणाव स्थिती निर्माण झाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे गेल्या अनेक दिवसांपासून साहरशेंदवाडेझोटवाडेदाऊळ मंदाणे येथील विद्यार्थी साहर गावाहन एस टी बस सुरु करावी अशी मागणी करीत आहेत बस नसल्याने विदयार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खासगी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वापर करावा लागतो

यात्रा संपल्यानंतर प्रक्षाळपूजा होईल आणि त्यानंतर देवाला प्न्हा एकदा शयनकक्षात नेण्यात येईल आणि देवाचे नित्योपचारही प्न्हा स्रु होतील राज्यातल्या भाजप सरकारनं शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं आणि नव्यानं पीक कर्ज वाटप करावं तसंच शेतकऱ्यांना बी बीयाण्याचं वाटप करावं या मागणीसाठी आज नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं आंदोलनात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते अकोला जिल्ह्यात श्रमिक पत्रकार संघाची नव्यानं स्थापना करण्यात आली आहे अकोला श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून अजय डांगे तर सचीव म्हणून आशीष गावंडे यांची निवड घोषित करण्यात आली आहे एका विशेष सभेत ही निवड सर्वसंमतीनं करण्यात आली ठाणे जिल्ह्यात कल्याण जवळच्या उर्द् शाळेच्या क्ंपणाची भिंत कोसळून झालेल्या द्र्घटनेसंबंधात तिघांना अटक करण्यात आली आहे मंगळवारी झालेल्या द्र्घटनेत तीन वर्षाच्या बालकासह तिघेजण मृत्यूमुखी पडले होते

रत्नागिरी जिल्ह्यात तिवरे इथं धरण कोसळल्यानं बेपता झालेल्या आणखी चौघांचे मृतदेह एनडीआरएफनं आज शोधून काढले आहेत त्यामुळे बेपत्ता झालेल्या तेवीस जणांपैकी एकंदर सतरा मृतदेह हाती लागले आहेत

दोन मृतदेह घटनास्थळापासून बावीस किलोमीटर अंतरावर चिपळूणजवळ वाशिष्ठी नदीच्या प्लाखाली सापडले आहेत

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातल्या बहृतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे उतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या त्रळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे